यंदाच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रातल्या तरतूदींसंदर्भात आयोजित एका वेबिनारमध्ये ते आज बोलत होते खासगी क्षेत्रानं सरकारसोबत काम करुन संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्याची योजना तयार करावी असं पंतप्रधान यावेळी म्हणाले संरक्षण उत्पादनांची आयात करण्याऐवजी त्यांची निर्यात करणारा देश बनलं पाहिजे असं पंतप्रधानांनी नमूद केलं

देशात महाराष्ट्र केरळ आंध्रप्रेदश गोवा आणि चंदीगढ या राज्यांमधे दर आठवड्याला नव्यानं आढळत असलेल्या कोरोनाबाधितांचं प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे या राज्यांनी आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवावी तसंच अँटीजेन चाचणी निगेटीव्ह आलेल्या लोकांची पुन्हा एकदा अनिवार्यपणे आरटीपीसीआर चाचणी होईल हे पहावं अशी सूचनाही केंद्र सरकारनं केली आहे जास्त रुग्ण आढळत असलेले परिसर निश्चित करून त्यावर देखरेख ठेवावी तसंच कोरोना विषाणूत जन्कीय बदल झाले आहेत की नाही याचा शोध घेण्यासाठी तपासणी करत रहावी अशा सूचनाही केंद्र सरकारनं केली आहेत

राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायड्र यांनी या सुधारणांची प्रशंसा केली आहे

यासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार येत्या श्रक्रवारपर्यंत माय जीओव्ही या संकेतस्थळावर नमो अप्लिकेशनवर किंवा एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या क्रमांकावर पाठवाव्या असं आवाहन करण्यात आलं आहे

त्यांनी द्विट करून याबाबत माहिती दिली गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी आपली प्रकृती उत्तम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे कोरोना विषाणू प्राद्र्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन भूजबळ यांनी केल आहे

देवस्थान समितीनं यासंदर्भातलं पत्रक आज जारी केलं

काल मध्यरात्री हा अपघात झाला मृत सर्वजण जालना इथले रहीवाशी होते

पुजारी प्रदीप महेशपाठक यांच्या हस्ते गंगा मंदीरातल्या गंगामाता मूर्तीचा अभिषेक करण्यात आला

यामध्ये माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले उदय शेळके अंबादास पिसाळ आणि प्रशांत गायकवाड विजयी झाले आहेत

थोरात गटाच्या सर्वाधिक जागा आल्या त्यामुळे बँक पुन्हा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आली आहे बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे